पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान हा नवभारताच्या उभारणीचा असा मार्ग आहे ज्यामुळे केवळ भारताच्या गरजा भागणार नाहीत तर त्याचा संपूर्ण जगालाही उपयोग होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं

विकास हा आपला मुख्य मुद्दा असून वेगाने विकासाच्या मार्गावर अग्रेसर होण्याची भारतीयांची मानसिकता तयार झाली आहे नवभारताच्या उभारणीत देशातील तरुण महत्वाची भूमिका बजावत आहेत असं मोदी यांनी सांगितलं केंद्राच्या सागरमाला योजनेत राज्याला पुरेशी मदत मिळाली तर बंदरांची शृंखला तयार होऊ शकेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सहभागी होताना सांगितलं

राज्यात वैविध्यपूर्ण मत्स्य विकास व्हावा म्हणून प्रयत्न होत असून त्यामुळेही कोकणात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल तसेच पर्यटनही वाढेल असंही मुख्यमंत्री म्हणाले

कोरोनाचा वाढता प्राद्भाव रोखण्यासाठी सर्वच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनानं नियमांची कठोर अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे

मधमाशापालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन असून याकडे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पहावे असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी काल केलं महाबळेश्वर इथं राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि विविध उपक्रमांचा प्रारंभ करताना देसाई बोलत होते उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे खासदार श्रीनिवास पाटील यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रात काही ठिकाणी शेतकरी मधुमक्षीपालन करीत आहेत त्याचे लाभ आज दिसू लागले आहेत मोठमोठया पंचातारांकित हॉटेलमध्ये जाम आणि जेलीच्या ठिकाणी मध दिला जातो नागरिकांमध्ये मधाची खूप मागणी आहे मध संचालनालयाने शेतकऱ्यांना मधुमक्षीपालनाबाबत प्रशिक्षित करावे जेणे करून ते या व्यवसायाकडे वळतील अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली एफआरपी मराठवाडा विभागात ऊस उत्पादकांना उशीरा दिलेल्या हमी भावाचे विलंब व्याज शेतकऱ्यांना द्यावे असे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर साखर आयुक्तांनी कारखान्यांना व्याज आकारणी करण्यास सांगितले होते आयुक्तांच्या या आदेशाला एकाही साखर कारखान्याने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे प्रशासनाने स्वतःहून कारखान्यांकडील विलंब व्याजाची आकारणी करुन वसुली प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य आणि शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

लबाडणक लातूर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे यंदा पाण्याची परिस्थिती चांगली आहे त्यामुळे शेतकरी मिळेल त्या वेळेमध्ये रब्बी पिकांना पाणी देत आहे परंतु काही ठिकाणची विद्युत रोहित्र जळालेली आहेत त्याबाबत शेतकऱ्यांनी पाठपुरावा करूनही दोन दोन महिने हे डी पी बसवले जात नाही परिणामी या डी पी आणि वीजबील थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रामाणात लुबाडणूक केली जात आहे त्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांनी लक्ष देवून डी पी बसविणे आणि थकबाकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा मागणीचं निवेदन लातूर परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आलं

त्याचा आढावा घेणारा हा एक वृत्तांत रत्नागिरीच्या एका समुद्र किनाऱ्यावर अलिकडेच काही लोकांनी स्वच्छता मोहिम राबवली

त्याचं कौतुकही झालं

कोकणातल्या किनारपट्टींवरील स्वच्छतेबाबत अनेक वर्षे काम करणाऱ्या मांडवी पर्यटन सेवा संस्थेचे राजीव कीर यांनी आकाशवाणीला सांगितलं

पण एखादी गोष्ट आपण आपली म्हणतो तेव्हा ती आपलेपणानं जपली पाहिजे अन्यथा कोकणातील आजवर स्वच्छ असलेल्या सुंदर पर्यटन स्थळांचं पर्यावरण जरं खरोखर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्याबद्दल कोणाला माहिती न सांगितलेलीच बरी अशी वेळ येईल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे

मृत कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ इथं प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते या तीनशे कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता बर्ड फ्लूची साथ पसरू नये यासाठी असोलवाडी परिसरातील एक किलोमीटर त्रिज्येतील सर्व कोंबड्या शास्त्र शुद्ध पद्धतीनं नष्ट करण्यात आल्या आहेत पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर माधव आठवले यांनी ही माहिती दिली आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात बर्ड फ्लूची बाधा झालेले हे तिसरे गाव असून पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा प्रशासन याबाबतीत आवश्यक उपाययोजना करत आहे

या परिसरात प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून गावातील कुक्कूटपालन पक्ष्यांची खरेदी विक्री वाहतूक बाजार आणि जत्रा प्रदर्शनांवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत किसान मोर्चा यवतमाळ संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांच्या यवतमाळातील सभेला परवानगी नाकारण्यात आली होती तरी देखील किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यवतमाळच्या आझाद मैदानात पंतप्रधान घोषणाबाजी करून भाषण दिल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली राऊत पूण्यासह इतर महापालिका शिवसेना राष्ट्रवादी एकत्र लढतीलच पण काँग्रेसलाही यात घेण्यासाठी प्रयत्न केले जातील ज्या शहरात ज्या पक्षाची ताकद त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे पुण्यात शिवसेना भवनात त्यांनी काल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यामुळे येणाऱ्या आगामी महापालिका निवडणुका शिवसेना राष्ट्रवादी एकत्रपणे लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असल्याने त्यांना जागा वाटपात जास्त संधी मिळेल असंही राऊत म्हणाले पुरस्कार शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे स्मूती प्रबोधन पुरस्कारांचं वितरण काल अहमदनगर इथं करण्यात आलं ज्येष्ठ विचारवंत पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते जुन्या पिढीतील कम्युनिस्ट चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड का

शिरसाठ यांना यावर्षीचा हा प्रस्कार प्रदान करण्यात आला

या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात तालुक्यात खळबळ उडाली या घटनेनंतर राशिन शहरामध्ये सर्व नागरिकांनी हळहळ व्यक्त करत संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली आहे अपघात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा इथल्या बाह्यवळणावर पुलावरून कार खाली कोसळल्याने दोन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली या अपघातात कारचा चक्काच्र झाला कस्ती राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धेत हनुमान आखाड्याच्या हर्षद कोकाटे आणि खालकर तालीमच्या पृथ्वीराज मोहोळ यांनी विजेतेपद पटकावले

याशिवाय दीपक पवार सचिन दातार रावसाहेब घोरपडे शुभम थोरात स्वप्नील शिंदे अक्षय साखरे प्रितेश वाघमारे आकाश दु्बे ओंकार दगडे पृथ्वीराज मोहोळ यांनीही आपापल्या वजनी गटात अव्वल स्थान पटकावलं स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं क्रीडा रुपर्धा सध्या सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमधून फक्त विजेतेपदच नव्हे तर आशियायी तसेच ऑलिम्पिक खेळाचे ध्येय खेळाडूंनी डोळ्यासमोर ठेवावं अशी अपेक्षा क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी काल पुण्यात व्यक्त केली

स्पर्धेसाठी आंध्रप्रदेश बिहार दिल्ली गुजरात तेलंगण महाराष्ट्र ओडीसा आणि उत्तरप्रदेश या आठ राज्यातून आलेले खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते बीड पाऊस नकसान गेल्या दोन दिवसात बीड जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असून या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागामार्फ़त तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत परभणी पाऊस परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वातावरणात बदल झाला आहे जिल्ह्यातील तापमानात देखील मोठी घट झाली आहे

कोरोनाविरुद्धच्या या यशस्वी लढ्यात उभी राहणारी नवी आव्हानं आपल्याला परतवून लावायची आहेत म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार